कोविडच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासह इतर राज्यांना संबंधित जिल्ह्यांमध्ये कठोर आणि व्यापक निगराणीसोबत कडक नियंत्रणासाठी केंद्राचे निर्देश

महाराष्ट्रात पुढचे आठ दिवस महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मत

राज्यसभेच्या आठ विभागीय सल्लागार समित्यांच्या कामकाजात सुधारणा

म्यानमाच्या लष्करानं हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल त्यांचं फेसबुक पेज बरखास्त

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत सर्बियाचा नोवाक जोकोविच पुन्हा विजेता कोविड राष्ट्रीय केंद्र सरकारनं कोविडच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करणाऱ्या राज्यांना संबंधित जिल्ह्यांमध्ये कठोर आणि व्यापक निगराणीसोबत कडक नियंत्रणासाठी पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश गोवा आणि चंडीगढमध्ये कोविडच्या रुग्णांचा साप्ताहिक वृद्धि दर अधिक आहे एक वृत्तांत ध्वनी कोविडची साथ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना आर

पी सी आर चाचण्यांचं प्रमाण वाढविणं आणि सोबतच रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये नकारात्मक रिपोर्ट येणाऱ्या लोकांची पुन्हा आर टी पी सी आर चाचणी करण्यास सांगितलं आहे राज्यांना कोरोनाच्या नव्या स्वरूपावर नियमित रुपाने निगराणी ठेवण्यासोबतच कोविडच्या रुग्णांच्या वाढत्या समूहांवर नजर ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सौरभ अग्रवाल यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

मुंबई पुणे नागपूर या मोठ्या शहरांसह विदर्भातल्या अकोला अमरावतीमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना लोकांना खबरदारीचे उपाय सक्तीने पाळण्याच आवाहन केल नियमाच उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याचं त्यांनी पुन्हा आवाहन केलं घरून काम करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचं ठाकरे म्हणाले पुढचे आठ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केले जातील अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रपती गरू रविदास सामाजिक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही भारताची घटनात्मक मूल्ये गुरू रविदास यांच जीवनाबद्दलचं तत्वज्ञान आहे असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं श्री गुरू रविदास विश्व महापीठ राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते गुरू रविदास यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या समकालीन समाजाच्या कल्याणासाठीच नव्हे तर भावी पिढ्यांसाठीसुद्धा मार्गदर्शक आहे तसंच गुरू रविदास यांनी समाजातल्या कोणत्याही व्यक्ती आणि वर्गाला त्यांच्या प्रेम आणि करुणेच्या परिघापासून दूर ठेवलं नाही असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले

व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे या समित्यांच्या सभांसाठी होणारा खर्च लक्षात घेता समित्यांच्या प्रत्येक सभेचा किमान कालावधी अडीच तास करावा असंही नायडू यांनी सांगितलं

कृषिविषयक सुधारणा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवल्याबद्दलही या ठरावात पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करण्यात आल्याचं भाजपाचे उपाध्यक्ष डॉक्टर रमण सिंग यांनी सांगितलं ते आज पक्ष अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते या बैठकीत पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू केरळ आणि पुददूचेरी या राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणुकीत पक्षाचा विजय होईल असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचं सांगत तामिळनाडू आणि केरळमध्ये पक्ष संघटना मजबूत झाली आहे तर पुददूचेरीमध्ये भाजपा हा सक्षम पर्याय म्हणून समोर येईल असंही सिंग यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला असता हे आंदोलन राजकारणानं प्रभावित असून प्रत्यक्षात देशातील शेतकरी या कृषी कायद्यांमुळे आनंदी आहेत देशाच्या विविध भागात या कृषी कायदयांचं स्वागत केलं जात आहे मात्र हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांकडून कट आखला जातोय असंही रमण सिंग यावेळी म्हणाले

भारतीय पथकाचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन यांनी तर मेजर जनरल लिऊलीन यांनी चीनच्या पथकाचं नेतृत्व केलं पॅनगॉन्ग त्सो इथून चीनच्या सैन्यानं माघार घेतल्यानंतर झालेल्या या दीर्घ चर्चेत गोग्रा पोस्ट हॉट स्प्रिंग या सारख्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारीबाबत चर्चा झाल्याचे समजते

या व्यतिरिक्त आगामी ग्रीष्म ऋतूमध्ये या परिसरातील मेंढपाळांना गुरे चरण्यास सोयीचे जावे या दृष्टीनेही भारतीय सैन्याने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे

इराणचे उपपरराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी काल दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की चीन रशिया सहित इतर भागीदार देशांबरोबर चर्चा करून या प्रस्तावावर इराणकडून प्रतिसाद दिला जाईल

मातृभाषा दिन मातृभाषा आपला आत्मा आहे आणि ती संरक्षित समृद्ध करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या सर्व दैनंदिन व्यवहारांमध्ये मातृभाषेचा वापर करायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला संबोधित करताना ते आज बोलत होते

बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी यावर्षीची संकल्पना आहे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं या निमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पर्यटन होम स्टे पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग आणि कालीपोंग इथे सध्या प्रचलित असलेल्या घरगुती निवास सेवेला चालना मिळावी या अनुषंगाने सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते घरगुती निवास सेवेच्या विकास आणि प्रशिक्षण कार्याशाळेचं उद्या उदघाटन होणार आहे

या कार्यशाळेसाठी एका व्यवस्थापन संस्थेमार्फत पर्यटकांच आदरातिथ्य योग्य प्रकारे कसं करावं यासंदर्भात प्रशिक्षण दिलं जाणार आहे यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना तर मिळेलच शिवाय ऐतिहासिक स्थळांचंही संवर्धन होईल असं मत प्रल्हाद पटेल यांनी व्यक्त केलं म्यानमा फेसबक फेसबुकनं म्यानमाच्या लष्कराचं फेसबुकवरील पृष्ठ काढून टाकलं आहे

दरम्यान यंगून आणि मंडाले या दोन मोठ्या शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने लोक निदर्शनास जमले असताना लष्करी उठावाचा विरोध केल्याबद्दल पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेता लू मीन याला अटक केली या अभिनेत्याला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते अमेरिका विमान अपघात अमेरिकेत काल एका बोईग जेट विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यानं अपघात झाला विमान उड्डाण होताच हा बिघाड झाल्यानं हे विमान डेनवर इथल्या नागरी वस्तीत कोसळलं

नासा अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचा पर्सिवरंस हा रोवर नुकताच मंगळावर पोहोचला आहे या ऐतिहासिक घटनेची छायाचित्रे नासाने प्रसिद्ध केली आहेत इंडो अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ स्वाती मोहन यांचं नासाच्या या मंगळ मोहिमेत महत्त्वाचं योगदान असून नासाने दिलेल्या माहितीनुसार डॉ

सध्या त्या अमेरिकेतील पासडीना इथं जेट प्रक्षेपक प्रयोगशाळा प्रकल्पावर कार्यरत आहेत

तत्पूर्वी पुरुष दुहेरीच्या सामन्यात इवान डोडीक आणि फिलिप पोलासेक यांनी जो सॅलिसबरी आणि राजीव रामचा पराभव करत विजेतेपद पटकावलं

ईशान किशन सुर्यकुमार यादव राहुल तवेटीया यांचा नव्याने संघात समावेश करण्यात आला आहे तर यष्टीरक्षक रिषभ पंत अष्टपैलू अक्षर पटेल वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघात परतले आहेत

एल राहुल शिखर धवन श्रेयस ऐय्यर सुर्यकुमार यादव हार्दिक पांड्या रिषभ पंत ईशान किशन यझुवेन्द्र चहल वरुण चक्रवर्ती अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर राहुल तवेटीया टी नटराजन भुवनेश्वर कुमार दीपक चहर नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर